अहमदाबाद इथं झालेल्या आय क्रिएट या संमेलनात एका युवकानं क्रत्रीम ब्रुद्धिमत्तेचा वापर करून मूक व्यक्तीचं लिहीणं बोलण्यात रूपांतरित केल्याच्या प्रयोगाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी अशा प्रकारे विविध क्षेत्रात विज्ञानाचा वापर मानवी जीवनाची प्रत सुधारत सर्वोच्च उंची गाठण्यासाठी करावा असं आवाहन केलं येत्या अठ्ठावीस तारखेला साजरा होत असलेल्या विज्ञान दिनाच्या अनुषंगानं त्यांनी भारतरत्न सी व्ही रमण हरगोविंद खुराना जगदीशचंद्र बोस सत्येंद्रनाथ बोस इत्यादी शास्त्रज्ञांच्या कार्याचं स्मरण केलं स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर मुंबईपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या घाराप्री लेण्यांच्या बेटावर वीज पोहोचल्याबद्दल पंतप्रधानांनी त्या भागातल्या नागरिकांचं अभिनंदन केलं दरवर्षी चार मार्चला साजरा होणाऱ्या भारतीय राष्ट्रीय सुरक्षा दिनासंदर्भात मार्गदर्शन करताना दैनंदिन जीवनातच सुरक्षिततेबाबत अत्यंत सतर्क राहिलं तर मानवी च्कांमुळे होणाऱ्या दुर्घटना टळून सुरक्षिततेची प्रत वाढेल असं पंतप्रधानांनी म्हटलं नैसर्गिक आपत्तीसंदर्भात योग्य प्रशिक्षण आणि दक्षता यांची भूमिका महत्त्वाची ठरते असं सांगतानाच त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शालेय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचं अभिरूप प्रशिक्षण द्यायला हवं असं नमूद केलं स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या गोबर धन या योजनेबद्दल सांगताना ग्रामीण भागातल्या लोकांनी शेतीतला कचरा आणि शेण याकडे टाकाऊ वस्तू म्हणून नव्हे तर उत्पन्नाचे मार्ग म्हणून पहावे असं पंतप्रधानांनी सांगितलं आठ मार्चला येणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाबद्दल बोलताना पंतप्रधानांनी देशाच्या मातेवरून प्त्राला ओळखण्याच्या परंपरेचा उल्लेख करत सबल आणि देशाच्या विकासात समान भागीदार महिला हेच नव भारताचं स्वप्न असल्याचं नमूद केलं पंतप्रधानांनी जनतेला येत्या होळीच्या सणाच्या श्रभेच्छाही दिल्या

वेंकय्या नायडू आज वर्धा इथं सेवाग्राम आश्रमाला भेट देत आहेत सेवाग्राम मधल्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेत आयोजित एका कार्यक्रमामध्ये ते यंदाचा आंतरराष्ट्रीय गांधी कुष्ठ निर्मूलन पुरस्कार डॉक्टर एम

ग्रप्ते आणि डॉक्टर अतुल शाह यांना प्रदान करणार आहेत गांधी कृष्ठ निर्मूलन फाऊंडेशनचा हा पुरस्कार कुष्ठरोग्यांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती तसंच संस्थांना देण्यात येतो

बँक आॅफ बडोदानं केलेल्या तक्रारीवरून विक्रम कोठारी त्याचा मुलगा राहुल आणि पत्नी साधना या तिघांवर कारवाई सुरू आहे

श्रीदेवींचा अभिनय हा अन्य अभिनेत्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल दुख व्यक्त केलं असून आपल्या दीर्घ कारकीर्दीत अनेक अविस्मरणीय भूमिका करणाऱ्या श्रीदेवींच्या निधनाच्या या द्ःखद प्रसंगी आपल्या भावना त्यांच्या कुटंबीय आणि चाहत्यांसोबत असल्याचं म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून चित्रपटसृष्टीतलं त्यांचं योगदान चिरकाळ स्मरणात राहील असं म्हटलं आहे

या ठिकाणी रविवारचा आठवडी बाजार भरत असल्यानं आगीमुळे काही काळ गोंघळाचं वातावरण पसरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे